मान्सन सरक लागला पुढे आरोग्य मंत्रालय देशात योग्य वेळी टाळेबंदी लागू केल्याचे अनेक फायदे झाले असून यामुळे कोरोना संक्रमणाचा वेग मर्यादित राखण्यात यश आलं असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

आरोग्य सचना कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या प्रतिबंधित भागात कॅल्शियमच्या गोळ्या ओआरएस जस्त गर्भ निरोधक लोह यासारख्या अत्यावश्यक औषधांचं घरपोहोच वितरण करण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयानं दिले आहेत गर्भवती स्त्रिया माता नवजात बालकं पौंगडावस्थेतल्या व्यक्तींच्या आरोग्यासाठी आणि पोषणासाठी आवश्यक औषधे आणि इतर वस्तूंचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये करावा असा सल्लाही आरोग्य मंत्रालयानं दिला आहे

काल बातमीपत्रात एकंदर बाधितांची संख्या चुकीची सांगितली गेली त्याबद्दल दिलगीर आहोत

आढावा बैठक पुणे विभागातील पुणे सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्हयांत कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा काल विभागीय आयुक्त डॉ दिपक म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला प्रतिबंधित क्षेत्रात रक्तदाब मधुमेह तसंच इतर आजार असलेल्या रुग्णांची आरोग्य तपासणी करून गतीने उपचार सुरू करावेत तसेच कोरोनाबाधितांची आढळून आलेली संख्या पाहता कोरोना प्रतिबंधासाठी परिसरनिहाय सूक्ष्म नियोजन करा असे सांगतानाच कोरोनाला नियंत्रित ठेवण्याची ही खऱ्या अर्थानं कसोटीची वेळ असल्याचे विभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर यांनी सांगितलं बेरोजगार दोन महिन्यांच्या टाळेबंदीनंतर सुरु झालेल्या पुणे जिल्ह्यातील लहान मोठ्या उद्योग व्यवसायांना आता मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे मात्र स्थानिक तरुणांना उद्योगात भरती करुन घेण्याचं धोरण त्यांनी अवलंबल्यामुळं व्यवसायही सुरु राहिला आहे शिवाय परिसरातील स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगारही उपलब्ध झाला असल्याची माहिती उद्योग सहसंचालक यांच्या कार्यालयाकडून काल देण्यात आली

कोरोना संकटाच्या काळात विरोधकांकडून सहकार्याऐवजी अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली परिवहन मंत्री अनिल परब जलसंपदा मंत्री जयंत पाटील या वेळी उपस्थित होते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतू सांगितलेली केंद्र सरकारच्या मदतीची आकडेवारी त्यांनी खोडून काढली रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे सोडण्यासंदर्भात संभ्रम निर्माण करून महाराष्ट्र सरकारची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप परब यांनी केला गहू तांदूळ आणि डाळ यांची मदत केंद्राने महाराष्ट्राला केली हा फडणवीस यांचा दावा खोटा आहे

स्थलांतरित मजूरांना पैसे देण्याचा निर्णय चार दिवसांपूर्वीच झाला आहे असंही परब यांनी सांगितलं जीएसटीचे हक्काचे पैसे जानेवारीपासून केंद्र सरकारने दिलेले नाहीत असंही त्यांनी नमूद केलं कोविड उपचार आणि प्रतिबंधासंदर्भात देशात सर्वोत्तम काम महाराष्ट्रात झाल्याचं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं शेजारच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातली स्थिती नियंत्रणात असून रोग प्रसार तसंच मृत्यू दरावर यंत्रणेनं मोठं नियंत्रण मिळवलं असल्याचं पाटील म्हणाले सत्ताधारी पक्षाच्या पत्रकार परिषदे नंतर काल पुन्हा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली देशातले सगळ्यात जास्त रुग्ण ज्या राज्यात आहेत त्या सरकारमधले मंत्री मात्र वस्तुस्थिती नाकारत आहेत सरकारला मदत करण्याचीच केंद्राची इच्छा आहे मात्र सरकार जर खोटी माहिती जनतेसमोर आणत असेल तर आम्हाला जाब विचारावाच लागेल असंही फडणवीस म्हणाले राज्यपाल वनकक्क राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी अधिनियमात एका अधिसूचनेद्वारे सुधारणा केल्या आहेत त्यानुसार वन हक्क कायद्याअंतर्गत गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीकडून वैयक्तिक किंवा सामुदायिक वनहक्काचे दावे नामंजूर झाले आहेत अशा आदिवासी बांधवांना समितीच्या आदेशाविरोधात दाद मागता येणार आहे ही अधिसूचना राज्यातील पेसा क्षेत्रासाठी लागू असेल

जे विद्यार्थी टाळेबंदी लागू झाल्यामुळे इतर राज्यात किंवा इतर जिल्ह्यात गेले आहेत त्यांना ते सध्या आहेत त्या ठिकाणी परीक्षा देता येणार आहे

रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्वीटर संदेशातून ही माहिती दिली

असा कोणताही निर्णय घेतला नसून देशभरात अजूनही सर्व शैक्षणिक संस्था उघडण्यास मनाई आहे असं केंद्रीय गृह राज्य मंत्री जी किशन रेड्डी यांनी ट्वीट संदेशातून स्पष्ट केलं आहे दुहावी भगोल राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या भूगोल आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाच्या रद्द झालेल्या परीक्षेच्या गुणांसंदर्भात शिक्षण मंडळानं काल महत्त्वाचा निर्णय जाहीर केला इतर विषयांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्या आधारे भूगोलाचे गुण दिले जातील अशी माहिती मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली

मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या पाठ्यपुस्तक विक्रेत आणि शैक्षणिक संस्थांकरिता ऑनलाइन पद्धतीने पुस्तकांची मागणी नोंदविण्या करीता पाठ्यपुस्ताक मंडळाने यंत्रणा विकसित केली आहे यानुसार पुस्तक विक्रेते आणि शैक्षणिक संस्थांना ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे पुस्तकांची मागणी नोंदवता येणार आहे ऐकुयात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

गर्दी टाळण्यासाठी सुरुवातीला विज्ञान शाखेची तर पुढील दोन दिवसात वाणिज्य आणि कला शाखेची पुस्तके उपलब्ध असतील या आधी टाळेबंदीच्या काळात बालभारतीने सर्व पुस्तकंच्या प्रती मंडळाच्या संकेतस्थळावर मोफत पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिल्या होत्या त्याला विक्रमी प्रतिसाद मिळाला होता आकशवाणी बातम्यासाठी पुण्याहन संतोष गोगले टोळधाड भंडारा अमरावती पाकीस्तानातून राजस्थान मध्यप्रदेश मार्गे सातपुडा पर्वत रांगेतून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड तालुक्यात दाखल झालेली टोळधाड काल नागपूर जिल्ह्यातील काटोल नरखेड तालुक्यातील पिकं फस्त करत भंडारा जिल्ह्यात दाखल झाली आहे

लाखोंच्या संख्येतले हे टोळ वाटेतल्या शेतांमधील भाजीपाला मका संत्र्याची पानं रानातल्या झाडांचा पाला फस्त करत पुढे जाते आहे मोर्शी वरुड तालुक्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे टोळधाड वाऱ्याच्या दिशेनं पुढे जाते हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी दक्ष रहावं असं आवाहन कृषी विभागाच्या संशोधन आणि विकास विभागाचे संचालक नारायण शिसोदे यांनी केलं आहे

राज्यातील कापूस खरेदीबाबत संबंधित जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काल त्यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी या सूचना देण्यात आल्या वाढत्या तापमानामुळे कापसाला आगी लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी असंही पाटील म्हणाले हवामान उमपून वादळानंतर थांबलेली मान्सूनची आगेकूच काल पुन्हा सुरू झाली

मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झालं असून उद्या संद्याकाळपर्यंत तो मालदिवला पोहोचण्याची शक्यता आहे

राज्यात मान्सूनचं आगमन व्हायला अजून अवकाश असला तरी त्याची चाहूल घेऊन येणारा पाऊस आजपासून सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी हजेरी लावू लागेल राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील विदर्भातली उष्णतेची तीव्र लाट कायम आहे तिचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्र खान्देश आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी जाणवतो आहे उष्णतेच्या या लाटेचा प्रभाव आजही कायम राहील

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार